प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या कोविड स्थितीचा विस्तृत आढावा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश

सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र अग्रस्थानी

न्यायालयाचा नकार

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांना या बैठकीत देण्यात आली याबाबत राज्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिले जलद आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली

औषधांच्या उपलब्धतेबाबतही मोदी यांनी आढावा घेतला रेमडेसिवीरसह औषधांचं उत्पादन जलदगतीनं वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी घेतली लसीकरणातल्या प्रगतीचा तसंच येत्या काही महिन्यात लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावाही प्रधानमंत्र्यांनी घेतला

लसीकरणाचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांना जागरुक ठेवण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग अमित शहा निर्मला सीतारामन डॉ हर्षवर्धन मनसुख मांडविय आणि तिर मंत्री तसंच वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

यातल्या क आणि ड वर्गाच्या जागा विभागीय पातळीवर तर अ आणि ब वर्गातली पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन भरण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री स्तरावर हा निर्णय घेतला जाणार आहे यासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं नव्या ऑक्सिजन प्लांटचे प्रस्ताव तपासण्याचं काम टास्कफोर्सला दिलं आहे असं त्यांनी सांगितलं

सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचं आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

महास्वयंम वेबपोर्टल ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी उंछूक उमेदवार आणि विविध कंपन्या कॉर्पोरेट संस्था उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन दिला जातो

वर्धा खेल्या जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडनं कोविड उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर जेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आपण स्वतः या प्रक्रीयेची पाहणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं हैदराबाद स्थित हेटरो कंपनीने यार जिक्शन निर्मितीसाठी असणारी परवानगी वध्याच्या या कंपनीला दिली असून अशी परवानगी मिळणारी ही राज्यातील पहिलीच कंपनी आहे

नंतर राज्यातही त्याचा पुरवठा केला जाईल असं गडकरी यांनी सांगितलं

राज्यात लसीकरणासाठी अनेक केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून नियोजनाचा बोजवारा उडाला आहे गर्दीमुळे ही केन्द्रं हॉटस्पॅट होतील की काय अशी शंका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ अद्यापही कायम आहे असं ते म्हणाले देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळे मिळालेलं मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळं रद्द झालं आहे अशी टीका त्यांनी केली आरक्षण रद्द झाल्यानंतर आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याऐवजी राज्यसरकार म्हणून मराठा समाजाला आपण कसा दिलासा देणार आहात असा सवाल दरेकर यांनी केला

केंद्र सरकारच्या वतीनं डी आर डी ओ ही देशाची प्रमुख संशोधन संस्था हा ऑक्सिजन प्रकल्प उभारत आहे एक महिन्यात प्रकल्प उभारून तो रुग्णालय प्रशासनाला सोपवला जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महेश भंडागे यांनी दिली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे सीबीआयनं अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला आहे तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आज त्याची सुनावणी करताना न्यायालयानं त्यावर सीबीआयकडून जाब मागितला आणि सुनावणी उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत तहकूब केली हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला मात्र अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात असं न्यायालयानं सांगितलं

याअंतर्गत केंद्रसरकारच्या तसंच राज्य सरकारांच्या बीयाणंविषयक यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बीयाणांचं मोफत वाटप केलं जाणार आहे याकरता आंतरपिक तसंच एकपिक पद्धतीचा वापर केला जाईल

या संपूर्ण खर्च केंद्र सरकारच्या वतीनं केला जाईल यातून देशभरातल्या सुमारे चार लाख हेक्टरहून अधिक जमीनीवर उत्पादन घेण्याचं सरकारचं नियोजन आहे या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित जिल्ह्यांसोबत समन्वयाची यंत्रणा उभारली जाईल याशिवाय कृषी तंत्रज्ञान अंमलबजावणी संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रांची मदतही घेतली जाणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणातला आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे तो सनातन संस्थेचा सदस्य असून या प्रकरणी सध्या तो येरवडा कारागृहात आहे

सुटकेनंतर त्यानं पुण्यातल्या एनआयए न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठानं दिले आहेत दाभोळकर खून प्रकरणातल्या पुराव्यांशी छेडछाड करण्याचा तसंच दाभोळकर यांच्या खुनाची आणि नंतर पळून जाण्याची रेकी करुन दोन मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप भावेवर आहे

राष्ट्रीय तपास यत्रणेनं या दोघांना उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणात अटक केली होती देशातल्या वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुण्यात सुरु केलेल्या मिशन वायू अभियानाचे दोन टप्पे यशस्वी झाले आहेत

विविध कॉरपोरेट कंपन्यांसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान चालवलं जात आहे

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं तसंच येत्या दोन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात तूरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे